स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या महाजॉब्स वेबपोर्टलचं लोकार्पण अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात दोन्ही देशांच्या सीमेवरच्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली सीमा क्षेत्रातील वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेऊन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर उभय पक्षांनी सहमती दर्शवली दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करायलाच हवा सीमा भागातील शांतता भंग होऊ शकेल अशी कोणतीही घटना टाळायला हवी अस मत दोन्ही देशांच्या या विशेष प्रतिनिधींनी व्यक्त केलं दरम्यान चीननं लडाखमधील गलवान खोऱ्याच्या काही भागातून सैन्य मागं घ्यायला सुरुवात केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे चिनी माल चीननं लडाख च्या सीमेवर जी आगळिक केली त्यानंतर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची भुमिका अनेकांनी घेतली पूणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक लघ् आणि मध्यम उद्योजकांनी या भ्रमिकेतून पावलं टाकायला सुरूवातही केली आहे यातल्याच काही उद्योजकांशी साधलेल्या संवादावर आधारित वृत्तान्त पिंपरी चिंचवड मधल्या बह्तांश उद्योजकांनी कच्चा माल चीन मधून न घेता तैवानदक्षिण कोरिया इस्त्राईल इथल्या मालाला पसंती दिली आहे आतापर्यंत चीन मधून हार्डवेअर आयात करणारी आपली कंपनी येत्या स्वातंत्र्यदिनी पूर्णपणे भारतीय बनावटीचा राउटर बाजारात आणेल असं वाय फाय इन्फो सोल्युशन्स या कंपनीचे प्रवर्तक ऋषी घारे यांनीसांगितलं

उद्योजकांची ही जिद्द आत्मनिर्भर भारताचं स्वप्न नक्की साकारेल असा विश्वास निर्माण करणारी आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन सीमा चोरडिया

विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घ्यायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे या संदर्भात गृह मंत्रालयानं केन्द्रीय उच्च शिक्षण सचिवांना काल एक पत्र लिहीलं आहे या परीक्षांच आयोजन करताना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यू जी सी च्या शैक्षणिक वेळापत्रकाच आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कराव असे निर्देश गृह मंत्रालयानं दिले आहेत

हॉटेल्स सरू कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून बंद असलेली राज्यातली हॉटेल्स आणि लॉज उद्यापासून सूरू करण्याला राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे राज्य सरकारनं याबाबत आदेश जारी केले आहेत

ग्राहकांचं शारीरिक तापमान तपासण ग्राहकांनी मास्क वापरान बंधनकारक असणार आहे हॉटेल्समधले गेमिंग झोन आणि तरण तलाव मात्र बंदच ठेवावे लागणार आहेत महाजॉब्स राज्यातल्या स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या महाजॉब्स या वेबपोर्टलचं काल म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपूत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात तसंच या पोर्टलचा रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले उद्योजकांनी कामगार कपात करू नये याचा पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न शासनानं केल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं

ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते ठाणे शहर आणि परिसरातल्या कोविड विषयक परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला पनवेल ठाणे उल्हासनगर भिवंडी आणि मीरा भायंदर या महानगरपालिका क्षेत्रांमधे विषाणू संसर्ग अधिक प्रमाणात असून मृतांची खरी आकडेवारी समोर आलेली नाही असा दावा त्यांनी केला राज्यात चाचण्यांचा वेग वाढवावा अशी मागणी त्यांनी केली मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनानं पूर्ण तयारीनिशी जाणं आवश्यक आहे असं ते म्हणाले राज्य सरकारला हवी ती मदत करायला आपण तयार आहोत हे सरकार आपण पाडणार नाही तर अंतर्गत मतभेदामुळे ते पडेल असं ते यावेळी बोलताना म्हणाले आंदोलन वैद्यकीय शिक्षण विभागातली पदं सरळसेवेनं भरणार असल्यासह कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या सर्व मागण्या शासनानं मान्य केल्यानं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा महासंघाचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी केली या मागण्यांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केलं होतं वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ

दादा भसे जुलै महिनाअखेरपर्यंत पीक कर्ज वाटपाचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी बँकांना दिले आहेत कृषि संजीवनी सप्ताहानिमित्तानं भूसे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते काल वर्धा इथं शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते त्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली

राज्यात सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत

मात्र असे असले तरी बियाणे उगवण संदर्भातील तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही यात दोषी असलेल्या कंपन्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं बंद वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले सोयाबीन बी उगवले नाही तसेच या केंद्रातून विकत घेतलेल्या तणनाशकाने शेतीतील तण नष्ट होण्या ऐवजी पेरलेले पीक नष्ट झाले अशा आशयाच्या शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे वाशिम जिल्ह्यातील कृषी विभागाने धडक कार्यवाही करीत काही कृषी सेवा केंद्राच्या विरोधात गुन्हे नोंदविले कृषी विभागाच्या या कार्यवाहीच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील कृषी व्यावसायिक संघटनेने काल पासून आपली प्रतिष्ठानं बेमुदत बंद ठेवली आहेत दरम्यान सोयाबीन पिकाला सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते परंतु सुरवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून पिके पिवळी पडतात साध्या पेरणी यंत्राने पेरणी न करता रुंद सारी वरंभा पद्धतीने पेरणी केल्यास पिकामध्ये पाणी साचणार नाही जास्तीचे पाणी चराद्वारे शेताच्या बाहेर काढून द्यावे त्यामुळे पीक वापसा परिस्थीत राहून पिकाचे संरक्षण होईल आणि पिकाची वाढ चांगली होईल असे वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी म्हटलं आहे शेतकरी इच्छा असली की मार्ग मिळतो हे दाखवून दिल आहे अमरावती जिल्ह्यातले आदिवासी शेतकरी बाब्राव ठाकरे यांनी त्यांनी केलेल्या कार्याची दखल कृषीविभागानंही घेतली आहे ऐकू या याविषयी अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून चिखलदरा तालुक्यातल्या तेलगाव इथल्या बापूराव ठाकरे या आदिवासी शेतकऱ्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर तीस वर्षात खडकाळ जमीन बागायती केली आहे

कुक्कुटपालन दुग्धव्यवसायासोबत शेती अवजारे भाड्याने देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे पत्नी आणि उच्च शिक्षित मुलांच्या मदतीनं रोपवाटिका गांडूळ खत असे प्रकल्पही ते चालवतात त्यांच्या या कार्याची दाखल कृषी विभागानं घेतली असून यंदाच्या कृषी दिनाचं औचित्य साधून त्यांचा बांधावर जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहन आनंद गंभीर यांच्यासह माध्री क्लकर्णी प्णे आरोप सांगलीत गेल्यावर्षी आलेल्या महाप्रानंतर सांगली शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले होते हा कचरा दूर करण्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला ते काल सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या सांगली महापालिकेतल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली एप लातूरच्या तरुण सनदी लेखापालांनी देशभरात कार्यरत असणाऱ्या सीएंसाठी जॉइन्स्टा सीए हे एप विकसित केले आहे

उर्वरित ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केलं आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल एक रकमी भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार असल्याचं घोषित केलं आहे शिक्षणपद्धती राज्यातील अनेक द्र्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचणं आवश्यक असल्यानं या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकतील असे स्थानिक कार्यकर्ते शोधण्याची मोहीम राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं हाती घेतली आहे राज्यातील बऱ्याचशा दूर्गम भागात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सोयी स्विधा उपलब्ध नाहीत त्याम्ळ किमान त्या भागात तरी साम्हिक शिक्षणाखेरीज अन्य पर्याय नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्यादृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं द्र्गम भागातील विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकवू शकतील अशी कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सर्वप्रथम कार्यकर्त्यांची यादी तयार केली जाणार आहे काही भागात कार्यकर्त्यांबरोबरच काही शिक्षकांचीही नियुक्ती करण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं जात असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे

या मागणीसाठी काल परभणी जिल्ह्यातील पालम तहसील कार्यालयासमोर विठ्ठलाच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आलं

अशा कुटुंबांसाठी भारतीय जनता पक्षाने रेशनकार्ड आपल्या दारी हे अभियान राबवलं आहे या अभियानाची सुरुवात काल शिरढोण इथं करण्यात आली मंबई पाऊस मुंबईत गेल्या तीन दिवस संततधार कोसळणा या पावसाने काल काहीशी उसंत घेतली

पालघर जिल्ह्यात कालही पावसाची रिपरिप स्रूच होती पूण्यातही काल पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली हवामान गेल्या चोविस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार